कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन कालावधीत पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या आणि करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत राज्याचे ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साध्रन अडीअडचणी जाणून घेतल्या त्यावेळी ते बोलत होते लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांबद्दल पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचं ग्रहमंत्र्यांनी कौत्क केले यावेळी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या लोक भावनांचे सर्वेक्षण या पुस्तिकेचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच ताडीवाला रोड आणि अन्य प्रतिबंधित क्षेत्राला भेट देव्रन नागरिकांशी संवाद साधला असता पोलिसांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितलं पुणे जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाची छायाचित्रांसह माहिती संकलित करावी जेणेकरून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वतीने कॉफी टेबल बुक तयार करता येईल असं ग्रहमंत्री म्हणाले

दीपक म्हैसेकर यांनी आज दिली

पुणे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे जीवित आणि वित्तहानी झालेली आहे तसेच शेतीपीक पॉलीहाऊस आणि शेडनेट यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे बाधित नागरिक आणि शेतकरी यांना शासन निर्णयाप्रमाणे देय मदतीचे वाटप तालुकास्तरावर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली

पायी आषाढी वारी रद्द झाली आहे त्यामुळं वारीच्या निमित्तानं वारकऱ्यांना होणाऱ्या फराळ वाटपाचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत त्याचा थेट परिणाम किराणा भुसार बाजारावर होणार आहे

प्ण्यासह अनेक महत्वाच्या बाजार समित्या टाळेबंदीच्या काळात बंद असल्यानं आवक आणि मागणीही रोडावली होती मात्र आता बाजार समित्या पूर्ववत होत असल्यानं परराज्यांनाही माल पाठवण्यात येत आहे

अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु

देशपांडे यांना आदरांजली वाहणाऱ्या आशयच्या पु

स्मृती महोत्सवाचं यंदा ऑनलाईन आयोजन होत आहे

आज जर पु

असते तर त्यांनी कोरोनाकडं कसे पहिले असते या विषयावर कोरोनावरची वरात या निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला राज्याबरोबरच राज्याबाहेरील आणि परदेशातूनही चांगला प्रतिसाद मिळाला

प्ण्यातल्या कोथरूड इथल्या एका सोसायटीजवळ दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणांना जाब विचारल्याचा राग आल्यामुळे त्यांनी कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना नुकतीच धक्कावुक्की केली त्यामुळं त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे